राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संध्याकाळपर्यंत आहे त्यानंतर सर्व मतदार संघातलं निवडणूकीचं चित्र स्पष्ट होईल उद्या संध्याकाळपर्यंत प्रमुख लढती निश्चित होतील तसंच परवा विजयादशमीचा सणही आहे हा मुहूर्त साधून राजकीय पक्षांच्या प्रचारालाही दसऱ्यापासूनच खरा रंग चढेल अशी अपेक्षा आहे नवरात्रोत्सवातला महत्वाचा दुर्गाष्टमीचा दिवस आज सर्वत्र मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला अनेक ठिकाणी यानिमित्त होम हवन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातच रविवारची सुट्टी असल्यानं पुण्यातल्या चतुश्रंगी तांबडी जोगेश्वरी आणि महालक्ष्मी मंदिरासह अन्य मंदिरात सकाळपासुनच भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती विशेषतः बंगाली बांधवांच्यावतीनं ठिकठीकाणी आयोजित दुर्गापूजा उत्सवातही आज लक्षणीय गर्दी होती

दसरा सणाला पुणेकरांकडून मोठ्या प्रमणात फुलांची मागणी असते म्हणून सोलापूर अहमदनगर आणि कोल्हापूरमधून ही आवक झाली आहे

पूण्यातल्या लोकायत आणि काफिला या संस्थाच्यावतीनं काल गोष्ट जात धर्मा पलीकडच्या लग्नाची हा एक अनोखा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात आंतरधर्मीय विवाह केलेल्या विविध जोडप्यांनी लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे घरच्यांसोबतचे आणि मित्रपरिवारासोबतचे अनुभव मांडले जाती धर्माचे भेदभाव विसरून मानवता जोपासावी आणि समाजात अशा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना पाठींबा मिळावा या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं लोकायतच्या संयोजिका अलका जोशी यांनी सांगितलं स्वच्छतेची सवय विद्यार्थी दशेतच लावली पाहिजे असं सांगत नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले ते आज आकूर्डी रेल्वे स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते डॉ

पाटील संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलन करून रेल्वे प्रवाशांमध्ये प्लास्टिक बंदी बाबत केलेल्या जनजागृतीचही आयुक्तांनी कौतुक केलं पुण्यात गाड्या जाळण्याचे प्रकार अजून सुरूचं असून काल मध्यरात्री दीडच्या सुमारास पर्वती पायथा श्विल्या सानेगुरुजी शाळेसमोरील एका स्वारतीच्या पार्किंगमधे अकरा गाड्यांना आग लागली यामध्ये सहा दुचाकी आणि एक रिक्षा पूर्ण जळाली असून चार दुचाकींना आगीची झळ लागली अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली

आज दिवसअखेर मध्य प्रदेश अकादमी आणि अमृतसरच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली उद्या यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे

पूणे महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शालेय स्तराच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या

विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दोनशे तीन धावांनी पराभव केला

या विजयामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारी पूण्यात खेळला जाणार आहे हवामान गेले दोन तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं आज थोडी विश्रांती घेतल्याचं काहीसं चित्र आज पुणे शहर परिसरात पाहायला मिळालं